पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा बनावट बियाण्यापास्न शेतकऱ्यांनी सावध राहण्याच कृषी विभागातर्फे आवाहन

विक्रमाची आशियन ब्क ऑफ रेकॉर्डमेध्ये नोंद

मतदार यादीत नावं न सापडण्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान स्रळीत झाले दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे पर्यटन मंत्री जयक्मार रावल नंदूरबारच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार हीना गावीत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज सकाळी मतदान केलं लोकसभा निवडन्कीच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी निवडणूक प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे नेते देशभरात प्रचार सभांना संबोधित करत आहेत भाजपाचे जेष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडच्या कोदेर्मा इथं प्रचारसभा घेतली पंतप्रधान किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिल कर्जाचा परतावा न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना त्रुंगात टाकता येणार नसल्या बाबत आपल सरकार सत्तेत आल्यास नवीन कायदा करेल असं कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी राजस्थानच्या ढोलपूर इथं प्रचारसभे दरम्यान म्हटलं चित्रपट अभिनेते सनी देओल यांनी आज पंजाब इथल्या ग्रुदासप्र लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आज नामांकन दाखल केला

घ्सखोऱ्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणीची अंमलबजावणी सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी टिका करून ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी केला दरम्यान पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांचं खंडन करून पंतप्रधानांचे वक्तव्य हे वास्तव्याशी धरून नसून राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीच्या काळात अनेक लोकांनी आपले रोजगार गमावल्याचा आरोप यावेळी केला उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीने घोषित केलेल्या उमेदवाराच्या जागी सीमा स्रक्षा दलाचे माजी जवान तेजबहाद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे तेजबहाद्र यादव यांनी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला या मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवीत आहे समाजवादी पक्षाने यापूर्वी शालीनी यादव यांची उमेदवारी घोषीत केली होती परंत् वेळेवर आज समाजवादी पक्षानं त्यांच्या जागी तेजबहादूर यादव यांना निवडणूक मैदानात उतरविलं आहे किर्गीस्तान मधील बिश्केक इथं स्रु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज चीनचे त्यांचे समपदस्थ जनरल वे फेंग यांचा सोबत दविपक्षीय चर्चा केली सदस्य देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिन तसंच संरक्षण प्रणालीला भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल यावेळी सविस्तर उहापोह करण्यात आला दरम्यान भारत दहशतवाद विरोधी प्रणाली अधिक सशक्त करण्यावर विशेष भर देत असल्याच यावेळी सांगण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फानी चक्रीवादळाशी निपटण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे उद्यापर्यंत या चक्रीवादळाची भीषणता वाढण्याचे संकेत आहेत

बाजारात किंवा इतर व्यक्तीव्दारे महाशक्ती आर आर किंवा बी जी

त्यामुळे अशा बनावट बियाण्यापासून सावध राहन शेतकऱ्यांनी अशा नावाचे बियाणे खरेदी करु नये असे आवाहन वर्धा जिल्हा कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे कोणत्याही प्रकारची चाचणी न केलेल्या बियाण्यापासून शेतकऱ्यांचे न्कसान होते अशा अनधिकृत बियाण्याचे कोणतेही बिल किंवा परवाना नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बनावट बियाण्यामुळे न्कसान झाल्यास कोणतीही न्कसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही

असा उपक्रम करणारे ध्र्वे क्ट्ंबीय आशिया खंडात एकमेव ठरले आहे

या उपक्रमाची नोंद घेण्याकरिता आशियन ब्क ऑफ रेकॉर्डचे डॉ संदीप सिंग स्नील मयेकर आणि नील लबडे माजी उपजिल्हाधिकारी आणि स्व वामन दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक स्धीर आणि धनश्री दिवे म्ंबईचे डी आय जी कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते विदर्भातलं वाढतं तापमान लक्षात घेता मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील शासकीय अशासकीय खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजान्सार यंदा विदर्भात उन्हाळा अधिक तापणार असून आगामी कालावधीत उष्ण लहरींचे घातक परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत आहे नागपूर जिल्हा ब्द्विबळ संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या ब्द्विबळ स्पर्धेचे विजेतेपद हिमानी जेथवानीने पटकावले संघटनेच्या धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभाग़हात झालेल्या स्पर्धेत पाच फेऱ्यानंतर हिमानी विजेती ठरली तिने सर्व फेऱ्यांमध्ये विजय मिळवत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले शेवटची फेरी हिमानी आणि कृष्णा टावरी यांच्यात झाली यात हिमानीनं कृष्णाला पराभूत करत पाच ग्ण पटकावत विजेतेपद पटकावले

ई स्कॉलरशिप योजनेंतर्गत मॅट्रीकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजना सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित आहे उपरोक्त शिष्यवृत्ती योजनांची अमंलबजावणी करताना प्रचलित शासन निर्णय आणि परिपत्रके पूर्वीप्रमाणेच लागू असून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणाची कार्यप्रणाली महाडीबीटी पोर्टलवर सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील देवी पॉईंट परिसरातील श्री अंबादेवी देवस्थानाच्या परिसरात चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान पश्पक्षी आणि प्राणी यांचे बळी देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत तसे आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे अनेक वर्षापासून उत्सवादरम्यान बोकडबळी दिले जातात सदर प्रथा कायमस्वरुपी बंद करण्याबाबत विनंती करण्यात आली होती गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागाने नगर परिषदा आणि नगर पंचायतींदवारे आकारण्यात येणाऱ्या विविध करांमध्ये वाढ केल्याने आता जनतेला आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे ही वाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी नगरसेवक संजय मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनादवारे केली आहे